या संघटनेतील प्रमुख शास्त्रद्रन डॉक्टर सोमय्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात भारत चाचणी संचांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे हे एक मोठ यश आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचना नुसार भारतानं पहिल्यापासूनच गांभिर्यान उपयोजना केली आहे असं स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे भारतानं आता डाटा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं अशी सूचनाही त्यांनी केली भारतीय वैद्यक संशोधन परिषद अर्थात आय

नं कोरोनावरच्या लसीच्या चाचण्यांची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते असं स्पष्टीकरण आय

एम आर नं दिलं आहे ही लस विकसित करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचंही आय

एम आर

आपण विकसित करत असलेली लस संपूर्ण भारतीय बनावटीची आहे यासाठी सखोल तपासणी केल्यानंतरच देशाच्या औषध नियंत्रकांनी पहिल्या आणि द्सऱ्या टपप्यांच्या चाचण्यांची परवानगी दिली आहे

त्यामुळं लालफितीचा कारभार टाळण्यासाठी पत्र लिहून जलद गतीनं चाचण्या करायला सांगितल्याचं आय

एम

नं म्हटलं आहे मात्र त्यासाठी कुठलीही आवश्यक प्रक्रिया टाळायला सांगितलं नसल्याचं आय

केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत प्रतिबंधात्मक तसंच प्रसाराला आळा घालण्यासाठी समन्वयानं उपाययोजना केल्यामुळे कोविडच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त राखणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे

देशभर चाचणी सुविधांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांमुळे कोरोना बाधितांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचं दिसून येत आहे असंही आरोग्य खात्यानं म्हटलं आहे

तमिळनाडू सरकारनं उद्यापासून चेन्नईतील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचं ठरवलं आहे तर मदुराई आणि त्याच्या उपनगरांमध्ये आणखी सात दिवसांकरिता लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे

हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या प्रणे केंद्रावरुन ऐकत आहात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील इतर मागास वर्गियांना असलेल्या राखीव जागा राज्य पातळीवर लागू करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयानं एका ट्विटमध्ये म्हटलं की याबाबत सक्रिय भूमिका घेतली असून अखिल भारतीय कोटा योजनेत ओबीसींकरिता राज्य निहाय आरक्षण सुचवलं आहे ओबीसींना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवरील कोटा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये लागू करावा अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती त्याला प्रतिसाद देताना आरोग्य मंत्रालयानं ही बाब नमूद केली आहे

लघु उद्योग भारती आणि सहकार भारतीच्या बैठकीत संबोधित करताना तोमर बोलत होते या कृषी उत्पादन संस्थाना व्यावसाईक आणि आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहितीही मंत्र्यांनी दिली

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत अमेरिका भारतावर प्रेम करतो असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारत आणि अमेरिका जगातील दोन महान लोकशाही देश आहेत या स्वातंत्र्य दिनी हे दोन्ही देश स्वातंत्र्य आणि मानवतेचा उत्सव साजरा करीत आहेत असं मोदी यांनी म्हटलं आहे

याप्ढही आमची हीच भूमिका कायम राहील जगातील अन्य देशांशी सहकार्य करून उच्च दर्ज्याच्या सायकलींच उत्पादन आम्ही करू असंही त्यांनी म्हटलं आहे चिनी मालासाठी भारत ही एक मोठी बाजार पेठ आहे त्याचा चीनला मोठा लाभ होत आहे तथापि लडाख मधील तणावा नंतर भारतान चीन वरील अवलंबित्व कमी केलं आहे त्यामुळ भारताला औद्योगिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रोनिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे असं विदेश धोरण तज्ञ जी पार्थसारथी यांनी म्हटल आहे आकाशवाणीशी बोलताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती समूह पद्धतीनं अंगिकारण्याचं आवाहन केलं आहे मोदी यांनी काल देशभरातील कृषी संशोधन विस्तार आणि शिक्षणातील प्रगतीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला भारतीय कृषी संशोधन परिषदेनं भारताचा सेंद्रिय कार्बन नकाशा तयार केला आहे

दरम्यान देशाच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस पसरला आहे उत्तर प्रदेशात नद्यांना पूर आले आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार